या याचिका सदोष असून त्यातून कसलाही अर्थबोध होत नाही असं सांगत न्यायधीशांनी रोष व्यक्त केला सर्व प्रकारच्या संचारसुविधा पूर्ववत करण्यासाठी कश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांनी याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी घेण्यासाठी कोणतीही तारीख निश्वित न करता न्यायालयानं सांगितलं की प्रसारमाध्यमावरच्या निर्बंधाबाबत त्वर संबंधित मुद्यांवरोबर सुनावणी केली जाईल दरम्यान जम्मू कश्मीरमधली स्थिती दररोज सुधारत असून टप्प्याटप्प्यानं निर्बंध हटवले जात आहे असं सरकारनं न्यायालयाला सांगितलं त्यावर आपणही यासाठी वेळ देणार असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या खंडपीठानं सांगितलं श्रीनगरमधल्या सचिवालयातलं आणि सरकारी कार्यालयांमधलं दैनदिन कामकाज आजपासून नेहमीप्रमाणे सुरु करण्याचे निर्देश जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर जाता यावं यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत कालच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांबाबत तसंच सुरक्षास्थितीबाबत राज्यपालांनी काल रात्री सल्लागार आणि मुख्य सचिवांशी चर्चा केल्यानंतर हे निर्देश दिले आहेत संपूर्ण जम्मू कश्मीर आणि लडाखमधे स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आंनदात आणि उत्साहात साजरे झाले कुठंही अनुचित प्रकार घडला नाही सुरक्षा व्यवस्था चोख होती अशी माहिती या चर्चेत राज्यपालांना देण्यात आली निर्बंध काळात जनतेनं केलेल्या सहाकार्याबद्दल राज्यपालांनी आभार व्यक्त केलं असून हे निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्याची ग्वाही दिली आहे एकदाच वापरल्या जाणा या प्लास्टिकपासून देशाला मुक्त करण्यासाठी व्यापक अभियान सुरु करण्याची घोषणा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली

या अभियानाला जनआंदोलन बनवण्यासाठी राज्य सरकारांसह विर घटकांशी बैठका होतील असंही त्यांनी सांगितलं

युरोपियन युनियनचे अधिकार डावलून सिरीयासाठी ही तेलाची तस्करी होत असल्याचा संशय होता परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भात लंडनमधल्या भारतीय उच्चायुकांसोबत चर्चा केल्याचं ट्विटरसंदेशात म्हटलं आहे भारतीय कर्मचाऱ्यांना मुक्त केल्याच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला आहे नागालँड पोलिसांची महिला आणि बालकांविरुद्ध सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीची पहिली प्रयोगशाळा तसंच प्रशिक्षण केंद्र दिमापूर जिल्ह्यात चुमोऊकेडिमा धिं सुरु झाली या प्रयोगशाळेचं उद्वाटन काल नागालँडचे उपमुख्यमंत्री वाय पॅटन यांच्या हस्ते झालं सायबर अपराध परंपरागत पोलिस यंत्रणेसाठी मोठं आव्हान असून त्याला रोखण्यासाठी पोलीसांनी आपलं कौशल्य वाढवणं गरजेचं आहे सायबर अपराध रोखण्यासाठी जागरुकता आणि प्रशिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे कारण लोक अज्ञानामुळेच अशा गुन्ह्याचे बळी ठरतात असं यावेळी बोलताना पॅटन यांनी सांगितलं महिला आणि बालकं समाजाचे सर्वात जास्त संवेदनशील घटक असून यांच्या संरक्षणासाठी या केंद्रात पोलीसांनी सायबर गुन्ह्याविषयी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे

हे स्थलांतरित लोक कमालीचे भुकेलेले तहानलेले होते असं पोलिसांनी सांगितलं अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोचण्यासाठी या सर्वांनी खडतर प्रवास केल्याचं आढळून आलं असं स्थानिक सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या आधिकाऱ्यानं सांगितलं

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे भारतीय जनता पार्टींच्या या दिग्गज नेत्यानं गेल्या वर्षी आजच्याच दिवशी अखेरच्या श्वास घेतला होता त्यांनी तिनदा देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं होतं

या उत्तुंग व्यक्तीमत्वाची आठवण जागवण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली धिं वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेला उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सदैव अटल स्मृतीस्थळावर जाऊन वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पाजली वाहिली केंद्रीय मंत्री अमित शाह डॉ हर्षवर्धन धर्मेद्र प्रधान आणि त्रिर नेत्यांनीही अटलजींना आदरांजली अर्पण केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात गुंतागुतीच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत दिले जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमधे भारताला महत्त्वाची भूमिका करावी लागणार आहे असं ते म्हणाले दहशतवादी संघटनांशी देश कठोर संघर्ष करत आहे दहशतवादी गटांना प्रोत्साहन आणि आश्रय देणाऱ्यांविरुद्ध सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं जनतेचं जगणं सुसह्य करणं देशांतर्गत उत्पादन वाढवणं आणि डिजीटल पेंमेटला चालना देणं ही सरकारची उद्दिष्टं आहेत असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असं ते म्हणाले

या भागाच्या विकासाकरता शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले घराघरात स्वच्छ सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठी नळपाणी योजना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती लोकसंख्या वाढीचा प्रश्न एक देश एक निवडणूक ियादी मुद्यांवर या भाषणात मोदी यांनी भर दिला

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आज निवडला जाणार आहे

माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मुंबई डियन्सचा माजी कर्णधार रॉबिन सिंग मुलाखतीसाठी सर्वप्रथम समितीपुढं हजर झाला रवी शास्त्री ऑस्ट्रेलियाचा टॉम मूडी न्यूझीलंडचा माईक हेसन लालचंद राजपूत आणि वेस्ट डिजचा फिल सायमन्स हेदेखील रिंगणात आहेत उत्तर कोरियानं आज समुद्रात दोन अज्ञात क्षेपणास्त्र डागली पश्चिम समुद्र अर्थात जपानच्या समुद्रात कोनग्वान प्रांताच्या तोंगचोंन शहराजवळ ही क्षेपणास्त्र डागली गेल्याचं दक्षिण कोरियाच्या लष्करानं सांगितलं लष्कराचं परिस्थितीवर बारकाईनं लक्षं असून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सज्ज आहोत असं कोरियाच्या संरक्षण दलांच्या प्रमुखांनी सांगितलं

अमेरिकन काँप्रेसच्या सदस्य रशिदा त्लाईब आणि किहान ओमर यांना कित्रायलमधे प्रवेश नाकारल्याचा निर्णय घेतला आहे उत्रायली पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं अंतर्गत व्यवहार मंत्री अरयेह देरी यांनी सांगितलं